इंधन दरवाढीवरुन राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ

इंधन दरात होत असलेल्या वाढीचा मुद्दा राज्यसभेत विरोधकांनी मांडला

स्वयंपाकाच्या गॅसमध्येही लक्षणीय वाढ झाली असून सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे असंही खर्गे म्हणाले कॉंग्रैस आणि इतर विरोधकांनी हौद्यात धाव घेऊन चर्चेची मागणी केली आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी स्रू केली विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज आधी अकरा वाजेपर्यन्त आणि नंतर आजच्या उर्वरित कालावधीसाठी तहकूब करण्यात आलं नायड खरगे राज्यसभेत नवे विरोधी पक्ष नेते म्हणून काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी त्यांचं अभिनंदन केलं अंदाजपत्रकीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी बोलताना नायडु यांनी खरगे यांच्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण अनुभवाचा सभागृहाला लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला

महिला दिन राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विविध क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल आज सदनात गौरवोद्गार काढले महिलांचा दुर्दम्य आशावाद आणि इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती त्यांना नव्या स्थानावर पोहोचवत आहे असं नायडू म्हणाले छाया वर्मा सरोज पांडे आदींनीही आपली मतं मांडली

केंद्रीत गृहमंत्री अमित शाह यांनी नारीशक्तीला नमन केलं आहे धैर्य शौर्य आणि समर्पण म्हणजेच महिला असं शाह म्हणाले महिलांना सर्व क्षेत्रात काम करता यावंयासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले महिलांना अधिक सवलती देऊन त्यांचा सहभाग वाढवण्यावर भर देत आहोत असं ते म्हणाले मातृत्व रजेत वाढ हा त्याचाच एक भाग असल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं

लस घेतलेल्यांची संख्या दोन कोटी नऊ लाख झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलं आहे

बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे

मागणीमधील वाढ क्षमतेच्या वापरामध्ये सुधारणा आणि प्रमुख कार्यान्वयन घटकांची आश्वासक स्थिती यामुळे व्यवसायातील आत्मविश्वास वाढल्याचं फिक्कीच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे

या समितीमध्ये केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री राज्यपाल तसंच विविध राजकीय पक्षांचे नेते समाविष्ट आहेत तसच कलाकार खेळाडू व्यवसाय प्रमुख आणि माध्यमकर्मींचा देखील यात समावेश आहे

ही समिती धोरणात्मक मार्गदर्शक सूचना तयार करणार आहे

स्मती इराणी भारत येत्या दोन वर्षांत रेशीम उत्पादनात स्वयंपूर्ण होईल असा विश्वास वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे रेशीम उद्योगावरील एका कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या रेशीम उद्योगाला दिले जाणारे प्रोत्साहन आणि रेशीम धागे सोडवण्याच्या नव्या पद्धती यामुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला बळकटी मिळत असल्याचं त्या म्हणाल्या

स्वर्णिम विजय वर्ष बांग्लादेश साजरं करत असलेलं स्वर्णिम विजय वर्ष आणि भारत बांग्लादेश मैत्री साजरी करण्यासाठी भारतीय नौदलाची सुमेधा आणि कुलिश ही जहाजं बांग्लादेशातील मोंगला या ऐतिहासिक बंदावर उद्यापासून दोन दिवस नांगर टाकणार आहेत मोंगला बंदराला भारतीय नौदलाच्या जहाजांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडीचा द्सरा अर्थसंकल्प मांडतील

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरवात होईल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील

सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक बदलांच्या माध्यमातून राष्ट्रबांधणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या स्वामीजींनी प्रखर राष्ट्रवादही जागवला अश्या शब्दांत राष्ट्रपतींनी दयानंद सरस्वती यांना अभिवादन केलं आहे हॉकी युरोपीय देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार आहे

तर स्पेनमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत मनीष कौशिकनं सुवर्ण पदक पटकावलं

वॉकॅथॉन केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने या वॉकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या विजयी सहभागाचा रिजिज् यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला टेनिस पुण्यात आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धे सुरू आहेत आज सोहा सादिक अलिन कोमर फरहात श्राव्या चिलकलापुदी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आव्हान वाढत आहे काळजी घ्या वारंवार हात धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार